काही ठळक बातम्या

वी फॉर डेव्हलपमेंट या राष्ट्रीय आमदार परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्ली इथं होणार

इच्छामृत्यूपत्र आवश्यक

वी फॉर डेव्हलपमेंट या राष्ट्रीय आमदार परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं उद्या होणार आहे ही द्विदिवसीय परिषद लोकसभा अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली असून मंत्रिमंडळातील मंत्री मुख्यमंत्री राज्य विधानसभेचे नेते आणि परिषदेचे नेते तसंच खासदार या परिषदेला उपस्थित राहणार आहेत श्रीमती महाजन यांनी पत्रपरिषदेत आज ही माहिती दिली आमदार आणि खासदार यांनी एकाच मंचावर उपस्थित राहून विकासात्मक कल्पना आणि योजनांची देवाणघेवाण करावी हा या परिषदेचा उद्देश आहे विकासात लोकप्रतिनिधींची भूमिका आणि स्त्रोतांचा पुरेपूर वापर ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना राहणार आहे दरम्यान विविध केंद्रीय मंत्री याला उपस्थित राहणार असून पहिल्या दिवशी नीती आयोगाचे म्रुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमिताभ कान्त एक सादरीकरण करणार आहेत तर श्री नितीन गडकरी दुसऱ्या दिवशी संबोधित करतील केंद्रीय मंत्रिमंडळातील श्री अशोक गजपती राजू आणि वाय एस चौधरी यांचा राजीनामा राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला असून नागरी उड्डायण मंत्रालयाचा कार्यभार आता पंतप्रधान बघणार असल्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत

लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं प्रथम तहकूब झाल्यानंतर दुपारी लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात झाल्यावर काँग्रेस तेलगू देसम पार्टी वायएसआर आणि अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी दिर्घेत येऊन घोषणाबाजी केली काँग्रेसनं पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात तर तेलगू देसम आणि वायएसआर पक्षानं आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यासंबंधी आपले मुद्दे उचलून धरले अण्णाद्रमुक पक्षानं कावेरी व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याची मागणी केली एकत्रित गोंधछाची स्थिती बघुन लोकसभेचं कामकाज लोकसभा अध्यक्षा श्रीमती स्रमित्रा महाजन यांनी दिवसभरासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेतला अशाच प्रकारची परिस्थिती राज्यसभेत उद्भवल्यानं अध्यक्ष श्री व्यंकय्या नायडू यांनी दुपारी अडीच वाजेपर्यत कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेतला राज्यातल्या फलोत्पादनाशी संबंधित विविध समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी लवकरचं केंद्र सरकार बरोबर बैठक घेणार असल्याचं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं ज्या धर्तीवर राज्यात साखर आयोगाची स्थापना झाली आहे त्याच धर्तीवर राज्यातल्या द्राक्ष डाळींब संत्रा आदी फलोउत्पादनातल्या समस्या सोडवण्यासाठी काय पावलं उचलली जात आहेत असा सवाल विरोधी पक्षनेते श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला होता त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं रायगड जिल्हयातल्या बाळगंगा धरण प्रकल्पाम्रळं विस्थापित झालेल्या नऊ गावं आणि तेरा वाडयातल्या क्ट्रंबांना लाभ मिळवून दिला जाईल असं मदत आणि पूनर्वसन मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं उस्मानाबाद जिल्हयातल्या येरमाळा आणि तुळजापूर इथं ट्रॉमा केअर सेंटरची मागणी निकषानुसार पूर्ण केली जाईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी विधानसभेत दिली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या खातेदारांची माहिती आपलं सरकार या वेब पोर्टलवर मराठीमध्ये उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली कर्जमाफी आणि प्रोत्साहन योजनेच्या लाभासाठी मंजूरी दिलेल्या लाभार्थ्यांची यादी काल उपलब्ध करून देण्यात आली राज्यातील बँकांकडून सध्या प्राप्त झालेली माहिती इंग्रजीमध्ये असून बँकनिहाय आहे या यादीमध्ये एका तालुक्यातील बँकेच्या शाखेनं दुसऱ्या तालुक्यातील शेतकरी खातेदारासही पीक कर्ज दिलं अस्र शकते या दोन बाबी पाहता शेतकऱ्याला आपले नाव यादीमध्ये शोधताना अडचण येऊ शकते त्याम्रळं आपलं सरकार वेबपोर्टलवर ही यादी मराठीमध्ये उपलब्ध होणार आहे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्य आणि सन्मान याचा विचार करून महाराष्ट्र सरकारनं अस्मिता योजनेचा प्रारंभ आज केला आहे ग्रामीण भागातील महिला आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक होण्यासाठी आणि सन्मानाचं जीवन जगण्यासाठी अस्मिता योजना लाभदायक ठरणार असून याचा फायदा ग्रामीण भागातील शालेय किशोरवयीन मुलींना होणार आहे महिलांच्या सन्मानाचे रक्षण अस्मिता योजना असल्याचं प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री देवराव भोंगळे यांनी केलं ते महिला दिनानिमित्त आयोजित कार्यकमात बोलत होते मरणासन्न रूग्णाला इच्छा मरण द्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे मात्र त्यासाठी इच्छामृत्यूपत्र करायला लागणार आहे तसंच काही अटी आणि नियमांची पूर्तता करावी लागणार आहे

सरन्यायाधीश दीपक मिश्रा या पीठाच्या अध्यक्षस्थानी होते तर व्यायमूर्ती ए के सिकी न्यायमूर्ती ए एम खानविलकर न्या डी वाय चंद्रचूड आणि व्या अशोक भूषण या पीठाचे सदस्य होते इच्छाम्रत्यूपत्रावर अंमलबजावणी कोण करील आणि वैद्यकीय मंडळाकडून ते कसं कार्यान्वित होईल या बद्दलची मार्गदर्शक तत्व खंडपीठानं नक्की केली या संदर्भातला कायदा अस्तित्वात येईपर्यत न्यायालयानं आख्रन दिलेल्या अटी आणि शर्तीचं पालन व्हायला हवं असं व्यायालयानं म्हटलं आहे चांगले संस्कार चांगले विचार ही भारतीय संस्कृती आहे घरातील कर्त्या पुरूषाच्या मागं खंबीरपणं उभं राहून मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी महिला आपल्या कौशल्यानं चोखपणं पार पाडतात तेव्हा पुरूषांनी महिलांच्या या कर्तृत्वाचं आजच्या दिवशी कौतुक करावं असं प्रतिपादन नागपूरच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी केलं त्या काल नागपूर इथं नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि टिळ्क पत्रकार भवन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यकमात बोलत होत्या याप्रसंगी नागप्रख्या दैनिक लोकसत्ताच्या उपसंपादिका अमृता करकरे दैनिक भास्कर च्या वरिष्ठ उपसंपादिका अनिता पेड्वलवार दैनिक लोकमत समाचारच्या प्रखणी संपादक यामिनी रामपल्लीवर दैनिक हितवादच्या उपसंपादक हिफत शेख यांचा श्रीमती नंदा जिचकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत अग्निशमन दल स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या वतीनं बचाव आणि शोधकार्य सुरू असून मृतांचा आकडा वादू शकतो असं पालघर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंघे यांनी म्हटलं आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरीही आग संपूर्णपणे आदोक्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

पॅराडॉक्स टू पॅराडाईम या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज काउंसिल ऑफ आकिटिक्चर चे अध्यक्ष श्री बिस्वरंजन नायक यांच्या हस्ते झालं सध्याच्या इंटरनेट आणि सोशल मिडियाच्या युगात आकिटिक्वर क्षेत्रात होणाऱ्या बदलांवर उहापोह करण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे व्रमन्स एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आकिटिक्चरच्या वतीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे उद्घाटन सत्राचे प्रमुख वक्ते ऑस्ट्रेलियाचे नामवंत आक्टिक्ट हेग बेग आणि जॅकी कूपर यांनी नैतिक राजकीय संरचनेत आर्किटिक्टटसची सर्वात मोठी भूमिका आहे असं म्हटलं आहे महिला आणि वीजनिर्मिती हे समीकरण आपल्याला कधी ऐकण्यात आलं नसेल पण अशी किमया महिलांनीच करून दाखवली आहे आणि एक आगळवेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे

पूरक या नावानं हा बल्ब बाजारात विकीला आला आहे

भारतीय महिला हॉकीच्या चमुनं अष्टपैलू कामगिरी करित आज सिउल इथं झालेल्या सामन्यात कोरियाच्या संघावर विजय संपादन केला पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं तीन एक अशी विजयी आघाडी घेतली आहे भारतासाठी ग्ररजित कौर दिपीका अणि पुनभरानी यांनी प्रत्येकी एक गोल केला चंद्रपूर जिल्ह्यातील मध्य चांदा वनविभागात बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील मौजा आंबेधानोरा क्षेत्रातील शेतीचे वव्य प्राण्यांमुळं झालेल्या न्रकसानीचे महिनाभरात भरपाई दिली जाईल असं आश्वासन मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी दिलं आहे या संदर्भात चंद्रपूर वनवृत्तकडून काढण्यात आलेल्या पत्रकामध्ये महिनाभरात या संदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य वनसंरक्षकांनी संबंधीतांना दिल्याचं स्पष्ट केलं आहे गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात शेतकऱ्यांचे आंदोलन सूरु आहेत या आंदोलनाची गंभीर दखल सरकारनं घेतली असून ज्या क्षेत्रात शेती व्रुकसानीबाबत अनियमितता झाली असेल अशा क्षेत्रातील आक्षेपीत सर्व शेती पीक नुकसान प्रकरणाची सरकारी निर्णयानुसार पुनर्रतपासणी करण्यात येणार आहे